त नागप्र महानगर पालिकेचे उपम्ख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोने यांची स्मार्ट सिटीच्या सीईओपदी नेमणूक कोरोना विषाणूच्या संसर्गाचा सामना करण्यासाठी देशवासियांनी सज्ज तसंच स्रक्षित आणि निरोगी रहावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे

आपला देश सौर उर्जेत जगात पहिल्या पाच स्थानांमधे असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली सौर उर्जा ही स्रक्षित श्द्ध आणि निश्चित उर्जा असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी नम्द केलं आपल्या देशाकडे श्द्ध उर्जेसाठी खूप मोठी बाजारपेठ म्हणून पाहिलं जात असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले कोरोनाम्ळे लागू असलेल्या संचारबंदीच्या काळात शाळांनी श्ल्काबाबत सवड किंवा सवलत द्यावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेची स्नावणी करायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे देशभरातल्या विविध पालकांनी केलेली ही याचिका आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती एस

बोबडे न्यायमूर्ती आर स्भाष रेड्डी आणि न्यायमूर्ती ए एस बोपण्णा यांच्या पीठाप्ढे आली होती मात्र श्ल्कवाढीसंदर्भातली याचिका त्या त्या राज्यातल्या उच्च न्यायलयातच दाखल व्हायला हवी ती सर्वोच्च न्यायालयात दाखल कशी दाखल करता येऊ शकते असा सवालही सर्वोच्च न्यायालयानं उपस्थित केला प्रत्येक राज्यातल्या समस्येचं स्वरुप वेगळं असतं त्याम्ळं याचिकाकर्त्यांनी त्या त्या राज्यातल्या उच्च न्यायालयातच याबाबतची याचिका दाखल करावी असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे कोरोना विषाणू टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत त्या अन्षंगाने एमकेसीएल नॉलेज फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेनं इयता पहिली ते आठवीच्या पहिल्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण द्रदर्शनच्या सहयाद्री वाहिनीवर दैनंदिन मालिकेदवारे दाखवण्यात येणार आहे टिलीमिली मालिका बालभारतीच्या इयता पहिली ते आठवीच्या पहिल्या सत्राच्या सर्व पाठांवर आधारित असेल कृतीनिष्ठ उपक्रम हेच या मालिकेतील शिक्षणाचे मुख्य माध्यम आहे

सातत्याने वाढणारी रुग्ण संख्या सर्वाच्या चिंतेचा विषय ठरतो आहे

यामध्ये एका लग्न सोहळ्यात सहभागी झालेल्या पाच जणांचा सहभाग आहे

कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर राज्यात होत असून त्याम्ळं रुग्णांना त्याचा फायदा होत आहे या थेरपीचा वापर व्यापक प्रमाणात होण्यासाठी महाराष्ट्रात जगातली सर्वात मोठी प्लाइमा थेरपी ट्रायल केली जात आहे अमरावतीत ही सुविधा उपलब्ध झाल्यानं उपचारांना गती मिळेल असा विश्वास राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री अँड यशोमती ठाकूर यांनी आज अमरावती इथं व्यक्त केला या अन्षंगानेनं प्लाझ्मा बँकही निर्माण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले अमरावती जिल्हा रूग्णालयात प्लाझ्मा थेरपी यंत्रणेचा श्भारंभ आज पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते झाला त्यावेळी त्या बोलत होत्या शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या पिकाची नोंद आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करण्यासाठी शासनाने टाटा ट्रस्टच्या सहयोगाने ई पीक पाहणी हे मोबाईलवरील अॅप्लिकेशन विकसित केले आहे या ऍपचा वापर करून शेतकरी स्वतः आपल्या शेतातील पिकांची नोंद सात बारावर करू शकणार आहेत विविध विभागांकड्न अनेक योजना आणि कामांमध्ये अदययावत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून त्यात पारदर्शकता आणि गती निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे त्यान्सार अमरावती जिल्ह्यात प्रशासनाकडून प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबविण्यात येत असल्याचे पालकमंत्री एड यशोमती ठाकूर यांनी सांगितले मराठ्यांच्या इतिहासात स्वर्णाक्षरांनी ज्यांच्या राज्यकारभाराचे नाव नोंदले आहे अशा दानशूर आणि कार्यक्षम प्ण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव भटक्या क जमाती प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याच्या योजनेला देण्याची घोषणा राज्याचे इतर मागास बहजन कल्याण विकास आपती व्यवस्थापन मदत आणि प्नर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर इथं केली आहे धनगर समाजाचे दैवत असणाऱ्या तसंच धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे नाव आता या योजनेला देण्यात येत असून याप्ढे ही योजना प्ण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजना म्हणून संबोधण्यात येईल असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे चंद्रपूर इथं एका बैठकीत यांनी ही माहिती दिली राज्यात शिवभोजन थाळीचा दर प्ढच्या तीन महिन्यांसाठी पाच रुपये करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळानं आज मंज्री दिली केशरी शिधापत्रिकाधारकांना ज्लै ते ऑगस्ट या दोन महिन्यांसाठी सवलतीच्या दरानं अन्नधान्य देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला याशिवाय टाळेबंदीच्या काळात निर्माण झालेल्या अतिरिक्त द्धाच्या नियोजन योजनेला म्दतवाढ कौशल्यविकास आणि उद्योजगता विभागाचं कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजगता विभाग असं नामकरण म्ख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम टप्पा दोन राज्यात राबवायलाही मंत्रिमंडळानं मंज्री दिली आयडीबीआय बँक महाराष्ट्र प्रादेशिक ग्रामीण बँक या शासकीय मालकीच्या बँकांना तसंच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना शासकीय बँकिंग व्यवहार हाताळायला देखील परवानगी देण्यात आली आहे जन्मलेल्या प्रत्येक बाळासाठी आईचे द्रध हे अमृत समान असते मात्र द्र्दैवाने अनेक शिशूना मिळणारं हे अमृत हिरावल्या जाते अशा गरजू नवजात शिशूना आईच्या द्धाचा गोडवा देण्याचं काम अकोल्यातील सर्वोपचार मधील मदर मिल्क बँक करीत आहे या बँकेच्या माध्यमातून आतापर्यंत शेकडो नवजात शिशूचे प्राण वाचले आहेत

दिवसाला सरासरी आठ ते दहा शिशूनां या बँकेतील द्धाचा लाभ मिळत आहे चंद्रप्रातील बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायजर स्टॅंडची निर्मिती करण्यात आली बांबूच्या विविध वस्तूंच्या निर्मितीसाठी हे केंद्र प्रसिदध आहेत यापूर्वी या केंद्राच्या माध्यमातून बांबूपासून सायकल निर्मिती करून या केंद्रानं सर्वाचं लक्ष वेधलं होतं सातत्यानं नवनवीन प्रयोग करून बांबूचं महत्व या केंद्रानं पटवून दिलं आहेत आता कोरोना विषाणूच्या प्राद्र्भाव पाहता सॅनिटायजरचा वापर मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी केला जात आहेत पण त्यासाठी हाताचा वापर करावा लागतो हीच बाब हेरुन या केंद्रानं एक स्टँड तयार केला असून यात पॅडल मारून सॅनिटायजर घेता येतं त्याम्ळं सार्वजनिक ठिकाणी किंवा शासकीय कार्यालयात याचा वापर उपय्क्त ठरू शकतो

या कामातून कोरोना विषाणूच्या काळातहि मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध झाली आहेत मनपा आय्क्त त्काराम म्ंढे याप्ढे स्मार्ट एण्ड सस्टेनेबल सिटी डेवलोपर्मेंट कॉर्पोरेशन पदावरून हटवण्यात आलं असून त्याजागी उपम्ख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोने हे कामकाज पाहतील असा निर्णय आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला दरम्यान महापौर संदीप जोशी आणि सतापक्ष नेता संदीप जाधव यांनी संचालक मंडळाच्या इतर संचालकांना पीटीआर पाठवून कायद्याच्या आधीन राहन निर्णय घ्यावा असे आवाहन केले होते